भारतीय उपचार पद्धतीत उच्च दर्जाचे वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने आयोग स्थापण्यासाठी विधेयके संसदेत मंजूर कृषी क्षेत्रासाठी तीन विधेयकं सादर भारत चीन वादावर संरक्षण मंत्र्यांचं आज लोकसभेत निवेदन दर नियंत्रणासाठी कांदा निर्यातीवर बंदी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक नाराज महाराष्ट्रात वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सीजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा आणि महिलांच्या स्थितीविषयक संयुक्त राष्ट्रांच्या आयोगावर भारताची निवड संसद अधिवेशन होमिओपॅथीसाठी राष्ट्रीय आयोग आणि भारतीय वैद्यक व्यवस्था राष्ट्रीय आयोग स्थापन करण्याबाबत दोन विधेयकही काल लोकसभेत मंजूर करण्यात आली होमिओपॅथी तसंच भारतीय उपचार पद्धतीत उच्च दर्जाचे वैद्यकीय तज्ज्ञ उपलब्ध व्हावेत हा यामागचा उद्देश आहे

होमिओपॅथी आणि भारतातील इतर वैद्यक व्यवस्थेबाबत सल्लागार मंडळांची स्थापना करण्याची शिफारस या विधेयकांद्वारे करण्यात आली आहे या मंडळांच्या माध्यमातून राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना त्यांची मतं आणि अडचणी आयोगांसमोर मांडता येणार आहेत केंद्र सरकारन काल लोकसभेत कृषी क्षेत्रासाठी तीन विधेयकं सादर केली यामुळं शेतकर्यांरना त्यांच्या उत्पादनांसाठी तसेच खासगी गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाचा मोबदला मिळण्यास मदत होईल अशी माहिती देण्यात आली

या मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या निवेदनाला महत्त्व आलं आहे आज लोकसभेत संसद सदस्याचे वेतन भत्ता आणि निवृत्ती वेतन द्रुस्ती विधेयक अत्यावश्यक वस्तू द्रुस्ती विधेयक आणि बँक नियंत्रण दुरुस्ती अशी तीन विधेयकं सादर केली जाणार आहेत तर राज्यसभेत दिवाळखोरीबाबतचं दुरुस्ती विधेयक सादर केलं जाण्याची शक्यता आहे

कांदा निर्यात केंद्र सरकारनं काल सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता वाढावी आणि दरांवरही नियंत्रण रहावं यासाठी तातडीनं निर्यात बंदीचा निर्णय लागू करण्यात आला आहे परकी व्यापार महासंचालनालयानं काल याबाबत अधिसूचना जारी केली आहे कांदा नाशिक दरम्यान महाराष्ट्रात नाशिकमध्ये या निर्णयामुळे कांदा उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे

कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी या निर्णयाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे वैद्यकीय ऑक्सिजन वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पुढील एक वर्षापर्यंत रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारनं घेतला आहे याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली ही वाहने तातडीच्या आणि आपत्कालीन व्यवस्थापनाच्या कामकाजासाठी तैनात असल्याचं समजण्यात यावं असं या अधिसूचनेत म्हटले आहे

अभियंता दिन देशात आज अभियंता दिवस साजरा होत आहे विख्यात अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती देशात दरवर्षी अभियंता दिन म्हणून साजरी केली जाते विशाखापट्टणम बंदराचा मातीची धूप होण्याचा प्रश्न त्यांनी आपल्या अभियांत्रिकी कौशल्यानं सोडवला होता दक्षिणेतल्या काही महत्त्वाच्या जलप्रकल्पांच्या उभारणीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे अणु ऊर्जा फ्रान्समधल्या ई डी एफ ग्रुपने महाराष्ट्रातील नागरी अणुउर्जा क्षेत्रातील केंद्राच्या स्थापनेचा अभ्यास करण्यासाठी मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्था आणि आंतरराष्ट्रीय परमाणु ऊर्जा संस्था यांच्याशी सामंजस्य करार केला आहे ही आंतराराष्ट्रीय परमाणु ऊर्जा संस्था शिक्षण आणि प्रशिक्षणात कार्यरत असलेल्या फ्रेंच भागधारकांची संस्था आहे तर ई डी एफ जगातील्या सर्वात मोठ्या अणु प्रकल्पांच्या विकास आणि बांधकाम उभारणीचं काम करते

यासंदर्भात व्ही जे टी आय चे संचालक धीरन पटेल म्हणाले की यामुळं अणुभट्टीच्या संरचेनेसाठी ई पी आर तंत्रज्ञानाच्या संदर्भात आवश्यक त्या विशिष्ट कौशल्यांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल

अल्पसंख्याक समुदायातील लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून या कंपन्यांमध्ये बळजबरीनं काम करून घेतलं जात असल्याचा अमेरिकेचा आरोप आहे चीमधील शिनजिआंग प्रांतात असलेल्या या कंपन्या आणि उत्पादन केंद्रांमधून अमेरिकेत कापूस कापड आणि संगणकाच्या सुट्या भागांची निर्यात केली जात होती चीननं त्यांच्या ताबा केंद्रांमध्ये अल्पसंख्याक समुदायातील दहा लाखांहून अधिक लोकांना डांबून ठेवल्याचा आरोप आहे

भारतासह अफगाणिस्तान आणि चीनन या सदस्यत्वासाठी निवडणूक लढवली होती भारत आणि अफगाणिस्तानला इतर देशांची पसंती मिळाली तर चीनला निम्म्यापेक्षाही कमी मते मिळाली विविध देशांचा सहभाग असलेल्या सी एस डब्ल्यू मार्फत जगभरात लिंग समानता आणि महिला सबलीकरणाला प्रोत्साहन दिलं जातं

या नौकेतून बेकायदा पद्धतीनं वाहतूक होत होती अधिक चांगलं आयुष्य जगण्याच्या अपेक्षेनं आशिया आणि आफ्रिका खंडातून दरवर्षी लाखो स्थलांतरीत बेकायदा आणि धोकादायक मार्गानं युरोपमध्ये प्रवेश करतात मराठा आरक्षण महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अध्यादेश आणणे हा कायदेशीर मुद्दा आहे आणि महाविकास आघाडी सरकार त्याकडे लक्ष देईल असं महाराष्ट्रातील प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार